मात्र निर्धारित आवाज मर्यादेचं पालन करणारे फटाकेच विकता येतील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे वाढत्या प्रद्षणाला आळा घालण्यासाठी फटाके उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ऑनलाईन फटाके विक्रीवर मात्र पूर्णपणे बंदी राहील असं सांगितलं आहे

कमी उत्सर्जनाचे पर्यावरणस्नेही फटाके देशभरात तयार करण्यासही न्यायालयानं परवानगी दिली आहे फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावं असे न्यायमूर्ती ए

सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी निर्णय देताना म्हटलं आहे ज्या ऑनलाईन कंपन्या या निर्णयाचं पालन न करता फटाके विक्री करतील त्यांच्यावर कारवाईचा इशारा न्यायालयानं दिला आहे

मी टू माहिमेअंतर्गत लैंगिक शोषण आणि अत्याचाराबाबत केलेल्या तक्रारींसंबंधी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात यावा यासंबंधी याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे सरन्यायाधीश रंजन गोगाई आणि न्यायमूर्ती एस

कौल यांच्या पीठानं ही सुनावणी नियमित प्रक्रियेन्सार होईल असं स्पष्ट केलं आहे आरोप करणाऱ्या महिलांना सुरक्षा तसंच आवश्यक ते सहकार्य करण्यासंबंधीचे निर्देश राष्ट्रीय माहिला आयोगाला न्यायालयानं द्यावेत अशी ही याचिकाकत्यांची मागणी आहे

जून महिन्यात पाच नक्षली म्होरक्यांना अटक केल्यानंतर राव आणि गणपती यांच्यात ई मेलच्या माध्यमातून निरोपाची देवाण घेवाण झाल्याचं पवार यांनी सांगितलं

मुंबई इथं आयोजित केलेल्या सागरी क्षेत्र आणि आर्थिक वाढ या विषयावरच्या परिसंवादात ते काल बोलत होते देशाची आर्थिक व्यवहार्यता वाढली असून ग्रंतवणूक करण्यासाठी हीच खरी वेळ असल्याचं ते म्हणाले मंत्रालयानं हाती घेतलेल्या सागरमाला योजनेत ग्रंतवणूक करण्यासाठी खाजगी क्षेत्राला मोठा वाव असून त्यांनी याचा फायदा करुन घ्यावा असं आवाहन गडकरी यांनी केलं रोरो सेवा हॉवरक्राफ्ट कॅटरमरीन सी प्लेन अशा अनेक सेवा देण्याचा मंत्रालयाचा विचार असून यात देशातल्या कंपन्यांनी पुढं येऊन गुंतवणूक करावी असं गडकरी म्हणाले

आशिया करंडक हॉकी सामन्यात आज भारताचा सामना मलेशियाबरोबर होणार आहे साखळी स्पर्धेतला हा भारताचा चौथा सामना असून याआधी पाकिस्तान यजमान ओमान आणि जपान या तिन्ही संघांना पराभूत करुन भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेनं आगेकूच केली आहे साखळी स्पर्धेतला पाचवा आणि अंतिम सामना उद्या दक्षिण कोरिया संघाबरोबर होणार आहे

सिंधू आणि सायना नेहेवाल सहभागी झाले आहेत पहिल्या फेरीत श्रीकांतचा सामना चीनच्या वांग विंग की विन्सेन्ट याच्याशी होणार आहे सायना नेहेवालची लढत जपानच्या सायना कावाकामी हिच्याशी आणि पी

मालिकेत ग्रवाहाटी इथं झालेला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे